पंतप्रधान नरेंद्र मोदी आज द्रपारी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या पाचव्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत निवडून आलेल्या नव्या सरकारच्या नियामक मंडळाची ही पहिली बैठक आहे पावसाच्या पाण्याची साठवणूक दृष्काळी परिस्थिती आणि त्यावरच्या उपाययोजना जिल्ह्यांचे महत्त्वांकाक्षी कार्यक्रम कृषी क्षेत्रातल्या सुधारणा आणि नक्षलवादी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करताना त्यांच्या सुरक्षितेशी संबंधित मुद्दे याविषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होईल नीती आयोगाच्या नियामक मंडळामधे पंतप्रधान सर्व राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल तसंच इतर विशेष आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे दरम्यान निती आयोगाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मुख्यमंत्र्यांची काल भोपाळमध्ये बैठक झाली मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बाघेला आणि पाँडेचरीचे मुख्यमंत्री नारायणसामी सहभागी झाले प्रामुख्यानं निती आयोगाच्या बैठकीत मांडण्याच्या मुद्दांवर या बैठकीत चर्चा झाली सोबतच लोकसभा निवडणुकीत काँप्रेस पक्षाचा झालेला पराभव आणि राहुल गांधी यांनी देऊ केलेला पक्षाध्यक्षपदाचा राजिनामा यावरही या बैठकीत चर्चा झाली

हे भाविक गुरू अर्जुन देव यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाऊ इच्छित होते भारतानं आपल्या नागरिकांच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानच्या निर्णयावर चिंता व्यक्त केल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे कोणत्याही प्रतिबंधांशिवाय या भाविकांना तातडीनं विजा दिला जावा असं परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला म्हटलं आहे

दोन सहायक फौजदार आणि तीन जमादारांचा शहीद झालेल्यांत समावेश आहे त्याचं पथक काल तिरुलदीह पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होतं त्यावेळी त्यांच्यावर हा घातक हल्ला झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे दहा ते बारा माओवाद्यांनी दचाकीवर येऊन पोलिसांच्या या पथकाला घेरून गोळीबार केला त्यात ते शहीद झाले माओवाद्यांनी पोलिसांची शस्त्रास्न पळवून नेल्याचं पीटीआयचं वृत्त आहे

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल भेट घेऊन प्रस्तावित मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा केली तत्कालीन कृषिमंत्री पांडरंग फुंडकर यांचं निधन आरोग्यमत्री दीपक सावंत यांचा राजीनामा आणि अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री गिरीश बापट यांची लोकसभा सदस्य म्हणून झालेली निवड या कारणांमुळे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे

ज्येष्ठ नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या गैरवर्तणुकीविरोधात आवाज उठवण्यासाठी दरवर्षी पंधरा जूनला हा दिवस पाळण्यात येतो

ज्येष्ठ नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या गैरवर्तणुकीमधे शारिरिक मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या केलेल्या गैरवर्तनाचा समावेश आहे

सतरा वीट भट्टी चालक आणि सहा शेतकऱ्यांविरुद्ध या प्रकरणी परवान्यापेक्षा दहापट अधिक माती उपसा केल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी आल्या होत्या त्यावरून मिरज तहसीलदारांनी पोलिसांत गुन्हे नोंदवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे